या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं वार्षिक कृती आराखडा पेयजल आणि पाणीप्रवठा विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला होता जलजीवन अभियानाच्या अंमलबजावणीत पाणीप्रवठा व्यवस्थेचं नियोजन अंमलबजावणी व्यवस्थापन देखभाल अशा सर्व कामात स्थानिक गाव समुदाय ग्रामपंचायत आणि इतर गटांना सहभागी करुन घेतलं जाणार आहे ग्रामीण भागातल्या सर्व घरांपर्यंत नळाने प्रेसा आणि श्रद्ध पाणीप्रवठा करण्याची योजना नियमित आणि दीर्घकालीन स्वरुपात राबवणं हा जलजीवन अभियानाचा उद्देश आहे प्रत्येक गावात या कामासाठी स्थानिक जल समिती तयार केली जाणार आहे

नैऋत्य मोसमी पाऊस गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र तसंच कोकण किनारपट्टीवर काल दाखल झाला राज्याच्या अनेक भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिली

असून त्याची राज्यात मुंबई आणि राज्याच्या इतर भागाकडे वाटचाल सुरू आहे दरम्यान मराठवाड्यात काल सर्वत्र मुसळधर पाऊस झाला औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात काल रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर मुदखेड उमरी देगलूर मुखेड कंधार लोहा भोकर माहर किनवट नायगाव या तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला परभणी शहरासह परिसरात आज पहाटे दमदार पाऊस झाला जिल्ह्यात अनेक ठिकाणीही काल पाऊस पडला परभणी जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून ते काल सकाळपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला अनेक रस्त्यावरची वाहतूक बंद पडली तर सेलू तालुक्यातल्या शेतात पाणी साचले परभणी गंगाखेड रस्ता बंद झाला परभणी शहरातला वीजप्रवठा काल संध्याकाळी सुरु झाला उस्मानाबाद परिसरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला जालना शहरातही काल हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला

इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्सच्या पंच्याण्णवाव्या वार्षिक अधिवेशनाला ते काल दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते सरकारच्या लोकाभिमुख धोरणांची माहिती देऊन पंतप्रधानांनी कोविडोत्तर जगात धाडसी ग्रंतवणूक आणि धाडसी निर्णयांची गरज व्यक्त केली घरोघरी प्रवठा करणाऱ्या देशांतर्गत सेवेचं जाळं उभारण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं देश सध्या एकाच वेळी अनेक संकटांचा सामना करत आहे मात्र त्यानं खचून न जाता अधिक जोमानं पुढ वाटचाल करत आहे असं ते म्हणाले आयात कमी करुन देशांतर्गत उत्पादन वाढवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत असल्याचं सांगून सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच शेतकरी हितासाठी सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली

हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट एच एस एन सी समूह विद्यापीठांच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान रुसाच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठ स्थापन करावे त्यामुळे नव नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता येतील असं राज्यपाल म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते शिक्षणाचा दर्जा स्धारण्याबरोबरच तंत्रज्ञानाच्या कोणत्याही आपत्कालिन परिस्थितीमध्ये शिक्षण कसं सुरु राहील यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करुन अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले या समूह विद्यापीठामुळे शैक्ष््ा णिक दर्जा उंचावण्याबरोबरच नव नवीन अभ्यासक्रमाचं स्वातंत्र्य मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं

बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते भारतासारख्या मोठ्या देशात कोरोना विषाणूचा प्रसार तुलनेनं कमी असल्याचं ते म्हणाले

औरंगाबाद जिल्ह्यात काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

तर ग्रामीण भागात वाळूज महानगरमध्ये आठ पंढरपूर मधल्या साईनगर इथं चार पंढरपूरमध्ये तीन सिडको वाळूज महानगर एकमध्ये दोन नारेगाव गंगापूर नायगाव सिल्लोड आणि हर्सुल सावंगी इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे

बाधित रूग्ण बीड इथल्या भारतीय स्टेट बँक आणि नोंदणी कार्यालयात गेल्याची माहिती मिळताच त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचं विलगीकरण केलं असून कार्यालयंही बंद करण्यात आली आहेत बीड जिल्ह्यात कोरोना विषाण्च्या एकोणीस रूग्णांवर उपचार सुरू आहेत

दरम्यान परभणी जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयातून बरे झाल्यानं सुटी देण्यात आली

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी काल ही माहिती दिली

याखेरीज मुंबईची रसायन तंत्रज्ञान संस्था होमीभाभा तंत्रज्ञान संस्था टाटा सामाजिक विज्ञान संशोधन संस्था यांचाही या यादीत समावेश आहे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांना तशी विनंती केली असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे या बारा सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस करायची असल्यानं त्यासाठी लवकर नावं निश्चित करणं गरजेचं असल्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे

या विभागानं काल जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेतकऱ्यांनी सध्या पेरणीपूर्व तयारी करण्यास सांगितलं आहे

अशोक दलवाई यांनी व्यक्त केलं आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातल्या राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पाच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या कोरडवाहू शेतीत हवामान अनूकुल तंत्रज्ञानावरच्या ऑनलाईन प्रशिक्षणात ते बोलत होते शेतकऱ्यांचं उत्पन्न द्पपट करण्यासाठी कोरडवाहू शेतीचं उत्पादन वाढणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले लातूर इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं विभागीय उपकेंद्र सुरू करणार असल्याची घोषणा या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर यांनी केली आहे ते काल विद्यापीठाच्या बाविसाव्या वर्धापनदिनानिमित्त लातूर इथं बोलत होते आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं या करता विद्यापीठामार्फत विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जातील यामुळे आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत असंही कुलगुरू डॉ म्हैसेकर यावेळी म्हणाले

हे रुग्णालय महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे पालकमंत्री सुभाष देसाई यावेळी उपस्थित राहणार आहेत

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या संसर्गजन्य विषाणू प्रयोगशाळेचं उद्घाटन देखील म्ख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे पालकमंत्री सुभाष देसाई आणि उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत

ते काल लातूर इथं शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधी बैठकीत बोलत होते केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भविष्यात गावागावात तयार झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या या ताकदीने काम करतील शिवाय चांगल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये शासन आणि खासगी उद्योजकही मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करतील असं ते म्हणाले

शासकीय नियमांचं पालन करत पालखी प्रस्थानचा धार्मिक विधी होणार आहे

याविषयी अधिक माहिती देत आहेत जिल्हा कृषी अधीक्षक डॉ

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि मानवत तालुका कृषी कार्यालयाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला

लातूर जिल्ह्यातले उद्योग पुन्हा सुरु व्हावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचं पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे जिल्ह्यातल्या उद्योगांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते काल बोलत होते लातूर विमानतळाच्या अधंवट असलेल्या कामांना चालना देण्यात येत असून ती कामं लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं तसंच केंद्राच्या उड्डाण योजनेअंतर्गत लातूरचं विमानतळ लवकरच कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले

हे विमान दर ग़रूवारी एक वेळ नांदेड विमानतळावर येणार आहे काल हैदराबाद इथून तेहेतीस प्रवासी नांदेडला आले असून नांदेड इथून साठ प्रवासी मुंबईकडे रवाना झाले दुपारी दोन वाजता मुंबईहन नांदेडमार्गे हे विमान हैद्राबादकडे रवाना झालं

पोलिस आयुक्त चिंजीव प्रसाद यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सतीश खंदाडे आणि अर्ज्न राजपूत अशी आरोपींची नावं असल्याचं त्यांनी सांगितलं गन्हेशाखेच्या पथकानं दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेलं काही सोनंही जप्त केलं असल्याचं पोलिस आयुक्त म्हणाले

याप्रकरणी तीन ट्रॅक्टर जप्त करून दहा जणांविरुद्ध मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्लडाणा जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या पुढाकारानं महिला बचत गटाच्या माध्यमातून निंबोळ्या गोळा करून त्यापासून निंबोळी अर्क तयार करण्याचं काम सुरू आहे टाळेबंदीच्या काळामध्ये सुरू झालेला हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी तसंच महिला बचत गटांसाठी नवी दिशा देणारा ठरत आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

त्याचबरोबर मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी सहा महिने मुदत देण्याची मागणीही समितीनं प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे

हा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालक फरार आहे या घटनेची माहिती मिळताच बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली

संबंधितावर माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईच्या क्राफर्ड मार्केटच्या जुन्या इमारतीच्या तळमजल्याला काल सायंकाळी आग लागली अग्निशमन दलाच्या दहा बंबांच्या सहाय्यानं ही आग विझवण्यात आली या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही